येत्या दिवसभरात या वादळ अधिक तीव्र होईल आणि उतरेच्या दिशेकडून संध्याकाळपर्यंत गूजरात किनारपट्टीला पोचेल अशी माहती भारताच्या हवामान विभागानं दिली आहे हे वादळ येत्या मंगळवारी गुजरातच्या भावनगर जिल्ह्यामधल्या पोरबंदर आणि महआ किनारा पार करून पूढे सरकेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे दरम्यान चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज महाराष्ट्र आणि ग्जरातचे म्ख्यमंत्री तसंच दिव दमण आणि दादरा नगर हवेलीच्या प्रशासक संबंधित केंद्रीय मंत्रालयं आणि यंत्रणांचे अधिकाऱ्यांसोबत तयारीविषयीची आढावा बैठक घेतली चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन गृहमंत्रालयानं या सर्व राज्यांच्या किनारपट्टी प्रदेशात राज्य आपती प्रतिसाद दलाच्या तुकड़या रवाना केल्या आहेत

तोक्ते चक्रीवादळ राज्याच्या किनारपट्टीच्या दुरून जाणार आहे त्यामुळे किनारपट्टी प्रदेशावर त्याचा थेट परिणाम होणार नसला तरी त्याम्ळे येते दोन दिवस समुद्र खवळलेला राहील तसंच म्सळधार ते अतिम्सळधार स्वरुपाचा पाऊस पडेल अशी माहिती हवामान विभागाचे शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आज दक्षिण कोकणात तर उदया उत्तर कोकणात वादळाच्या प्रभावामुळे पाऊस पडेल असं त्यांनी सांगितलं यादृष्टीनं आज कोकण किनारपटटीलगतच्या सिंध्दूर्ग जिल्ह्याला तर उद्यासाठी रायगड जिल्ह्याकरता लाल इशारा दिला असल्याचं त्यांनी सांगितलं मुंबई पालघर आणि ठाणे जिल्हालाही उद्यासाठी केशरी ईशारा दिला असल्याची माहिती त्यांनी दिली

मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या बोटीही परत आणल्या आहे संभाव्य धोका लक्षात घेऊन वरळी सी लिंक दोन दिवसांसाठी बंद ठेवला आहे तर दहिसर आणि वांद्रे कूर्ला संकुलातल्या कोविड उपचार केंद्रांमधल्या रुग्णांना सुरक्षितरित्या द्सऱ्या ठिकाणी हलवलं आहे मुंबईतल्या सर्व चौपाट्यांवर लाइफ गार्डसह अग्निशमन दलाचे जवान तैनात केले आहेत याशिवाय किनारपट्टी लगतच्या आणि सखल भागात राहणाऱ्या नागरिकांच्या स्थलांतराची गरज निर्माण झाली तर त्यादृष्टीनं तात्प्रत्या निवाऱ्यांची सज्जताही ठेवली आहे या ठिकाणी अन्न पाण्यासह इतर आवश्यक स्विधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबल सिंग चहल यांनी दिले आहेत तोक्ते चक्रीवादळाचा प्रभावाम्ळे आज सिंध्दर्गातल्या वेंगूर्ले बंदरात मोठमोठ्या लाटा उसळत असल्याचं चित्र होतं जिल्ह्यात काल मध्यरात्रीपासूनच सर्वत्र वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे काही ठिकाणी घरांची पडझड झाली तर काही ठिकाणी घरांची छपरं उड्रन गेली अनेक ठिकाणी वीजेचे खांब कोसळल्यानं वीजप्रवठा खंडित झाला असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे पावसामुळे आंबोली घाटात काही ठिकाणी दरड कोसळून माती रस्त्यावर आल्याचं वृत्त आहे दरम्यान वादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत संबंधित यंत्रणांशी समन्वय राखून आहेत रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातही चक्रीवादळाचा प्रभाव दिसत असून समूद्र खवळलेला आहे जिल्ह्यातल्या अनेक भागात काल रात्रापासून मुसळधार पाऊस झाला

जिल्ह्यात अनेक ठिकाणी वीजेच्या तारा त्टून पडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

मुंबई ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमधेही आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून काही भागात पावसाची रिमझिम सुरु आहे तीनही जिल्ह्यात काल रात्री काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला नाशिक जिल्ह्यातही तोक्ते चक्रीवादळाचा प्रभाव जाणवण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी स्रज मांढरे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे चक्रीवादळादरम्यान बोटी अथवा मासेमारी जाळ्यांचं नुकसान झालं किंवा समुद्रकिनाऱ्यावर कोणताही जलचर प्राणी वाहन आल्याचं दिसलं तर मत्स्यव्यवसाय विभागाच्या संबंधित परवाना अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असं आवाहन मत्स्य व्यवसाय विभागानं केलं आहे यासाठी किनारपटटीलगतच्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या विभागाच्या अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांकही विभागानं जाहीर केले आहेत मच्छीमार बांधवांनी आपल्या नौका आणि इतर साधनं सुरक्षित ठेवावीत नौका मालकांनी खलाशांची सुरक्षित ठिकाणी सोय करावी जिवितहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी आवश्यक साधनसाम्ग्री सोबत बाळगावी असं आवाहन विभागानं केलं आहे कोविड विरुदधचा लढा अधिक प्रखर करण्यासाठी राज्यातल्या डॉक्टरांनी पृढं यावं असं आवाहन म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे कोविड उद्रेकाला आळा घालण्याच्या दृष्टीने फॅमिली डॉक्टर्सना काय करता येईल याविषयी आज आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते कोविडवर हमखास औषध अद्याप उपलब्ध नाही अनेक रुग्णांना काहीही लक्षणं दिसत नाहीत कोणाहीमार्फत कोविड विषाणूंचा प्रसार होऊ नये याकरता जनजागृतीची आवश्यकता आहे कोविडविषयीचे गैरसमज शंकांचं निरसन करणं आवश्यक आहे तसंच गृहविलगीकरणातल्या रुग्णांच्या परिस्थितवर लक्ष ठेवून योग्यवेळी उपचार सल्ला मार्गदर्शन देण्याची आवश्यकता आहे या कामात फॅमिली डॉक्टर म्हणून व्यवसाय करणाऱ्यांनी हातभार लावावा तसंच जवळच्या जम्बो कोविड केअर रुग्णालयात सेवा द्यावी असं आवाहन ठाकरे यांनी केलं पावसाळा तोंडावर आला असल्याने साथीच्या इतर रोगांचा संभाव्य प्राद्र्भाव लक्षात घेऊन डॉक्टरांनी योगदान द्यावं शासन डॉक्टसांना पूर्ण सहकार्य करेल असं ते म्हणाले राज्यशासनाच्या टास्कफोर्समधल्या तज्ञांनी यावेळी डॉक्टरांशी संवाद साधला आणि त्यांच्या विविध शंकांचं निरसन केलं

मुंबईत रुग्णवाढ हळ्हळू कमी होत आहे

नीती आयोगाचे सदस्य डॉ

कोवॅक्सिनच्या उत्पादनासाठी आणखी खाजगी कंपन्यांनी पुढं यावं असं आवाहन पॉल यांनी केलं राज्यात म्युकरमायकोसीस अर्थात काळी ब्रशी आजाराचे रुग्ण वाढत असून त्यांच्या उपचारासाठी शासकीय आणि खासगी वैदयकीय महाविदयालयांच्या रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड करावेत उपचारासाठी विशेषज्ञ आणि नर्स यांचं स्वतंत्र पथक करावं अशा सूचना दिल्या असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं ते काल जालना इथं बातमीदारांशी बोलत होते या आजारावरच्या रुग्णांसाठी कान नाक घसा तज्ञ नेत्ररोग तज्ञ न्य्रोसर्जन प्लास्टीक सर्जन या विशेषज्ञांची आवश्यकता भासते प्रत्येक ठिकाणी एकाच छताखाली एवढे विशेषज्ञ उपलब्ध होतील असं नाही त्यामुळे मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचाराची सुविधा केली जात असून महात्मा फुले जनारोग्य योजनेत सहभागी असलेल्या ठराविक मोठ्या रुग्णालयात या आजारावर उपचार केले जाऊ शकतात असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं

प्ण्यातल्या जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते

त्यांना साइटोमेगालो व्हायरसचा संसर्ग झाल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडत गेली राजीव सातव हे काँग्रेसमधले धडाडीचे आणि अभ्यासू नेते म्हणून ओळखले जात त्यांना चार वेळा संसदरत्न प्रस्कार मिळाला होता उपराष्ट्रपती एम व्यकय्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सातव यांच्या निधनाबद्दल द्रःख व्यक्त केलं आहे काँग्रेस नेते राहल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत राजीव सातव हे अफाट ग्णवता असलेलं उगवतं नेतृत्व होतं असं प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या शोक संदेशात म्हटलं आहे तर राजकारणातल्या या संयमी उमद्या नेतृत्वाचं अकाली जाणं क्लेशदायक असल्याची भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे सातव यांच्या अकाली निधनानं महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याचं प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे उपम्ख्यमंत्री अजित पवार सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण मदत आणि पूर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक नेत्यांनी सातव यांच्या निधनाबददल दःख व्यक्त केलं आहे